ते आज मुंबईत राज्य सरकार आणि मुंबई प्रकल्प यांनी मुंबईत आयोजित केलेल्या एका परिषदेत बोलत होते मिठी नदी आणि समुद्राच्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया व्हायला हवी असं ते म्हणाले हे कठीण वाटलं तरी अशक्य नाही असं गडकरी यांनी सांगितलं मुंबईत जलवाहतूकीवर आपला भर असून यामुळे शहरातलं प्रदुषण आणि वाहतूक कोंडीला आळा बसेल असं गडकरी यावेळी म्हणाले दरम्यान मुंबईच्या विकासप्रक्रियेत या शहरावर पडणारा भार लक्षात घेणं आवश्यक असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन काल संस्थागित झालं

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या विधेयकावर काल स्वाक्षरी केली कांद्याला हमी भाव द्यावा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी जनावरांना पाणी चारा उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांसाठी कसमादे शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंडण करीत नाशिक जिल्ह्यात टेहरे इथल्या हुतात्मा चौकात महामार्गावर रस्तारोको आंदोलन केलं यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं

आज सर्वत्र जागतिक एङ्स विरोधी दिन पाळण्यात येत आहे देशभरात आज यानिभित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीने एड्सग्रस्तांची आकडेवारी जाहीर केली आहे

भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याला आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या ब्ल्यू क्रॉस या मानाच्या सर्वोच्च नेमबाजी सन्मानानं गौरवण्यात आलं जर्मनीत म्युनिक इथं महासंघाच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत अभिनवला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

ब्ल्यू क्रॉस हा सन्मान पटकावणारा अभिनव बिंद्रा हा एकमेव भारतीय नेमबाज आहे

बुश यांचं आज ह्यस्टन धिं वार्धक्यानं निधन झालं

त्यापूर्वी अमेरिकी नौदलात अधिकारी होते दुस या महायुद्वात त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता

बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर होत चालली असून अत्यल्प पावसामुळे भूर्गभातली पाण्याची पातळी मोठया प्रमाणात खालावली आहे जिल्ह्यातल्या शेगाव तालूक्यातल्या दहा गावात विहीरींचं अधिग्रहण करण्यात आलं तर चिंचोली कूरखेड या गावात टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे